ते आज लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या आभारदर्शक ठरावाला उत्तर देताना बोलत होते राष्ट्रपतींचं अभिभाषण देशाला दिशा देणारं असल्याचं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं

रिझर्व्ह बँकेनं चालू आर्थिक वर्षाच्या शेव िया द्वतासिक पतधोरण आढावा आज जाहीर केला त्यात बँकेनं आपल्या धोरणात्मक दरात कोणताही बदल न करता ते जसीथे ठेवले आहेत

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखालच्या सहा सदस्यीय पतधोरण आढावा समितीनं एकमतानं व्याजदर जस्ती थे ठेवण्याचा निर्णय घेतला चलनफुगव िज्ञाचा दर निर्धारित उद्दिष्टाच्या आत ठेवत अर्थव्यवस्थेची वाढ कायम राखणं आवश्यक आहे असं रिझर्व्ह बँकेनं म्हा में आहे राज्यातल्या पाणथळ जागांबाबत दिशाभूल करणारी माहिती सादर केल्याबाबत पर्यावरण विभागाच्या अवर सचिवांविरोधात कारवाई का करु नये अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयानं आज राज्य सरकारला केली याबाबत दोन आठवड्यात खुलासा करण्याचे निर्देश न्यायालयानं दिले आहेत राज्यभरात पाणथळ जमिनीवर होत असलेल्या अतिक्रमणांविरोधात कारवाई करण्याची मागणी करणारी जनहित याचिका पर्यावरणप्रेमी दयानंद सा लियन यांच्या वनशक्ती संस्थेनं केली आहे याचिकेवर काल सुनावणी झाली संबंधित अधिकाऱ्यांनी सुनावणीला हजर राहून पाणथळ जागा नसल्याचं खंडपीठाला सांगितलं मात्र पर्यावरण खात्याच्या सचिवांनी दिलेल्या माहितीनुसार याठिकाणी पाणथळ जमिनी असल्याचा तपशील दिला होता रुग्णसेवा करत असताना एका मंत्र्याशी फोनवर बोलायाला नकार दिल्यामुळे कनिष्ठ वद्धक्रीय अधिकाऱ्याला निलंबनाच्या कारवाईला सामोरं जावं लागलं आहे यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वध्कीय रुग्णालयात हा प्रकार घडला वद्यक्रीय पदव्युतर अभ्यासक्रमाला शेव िया वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्याची कनिष्ठ निवासी वद्यक्रीय अधिकारी म्हणून अपघात कक्षात नेमणूक होती दरम्यान रुग्णालयात रुग्णसंख्या वाढल्यानं डॉक उंची उपचार करताना धावपळ होती यावेळी एका रुग्णाच्या नातेवाईकाने थेठा मंत्र्यांना फोन लाऊन डॉक उांच्या हाती दिला यावेळी उपचारार्थ रुग्णांना सेवा देत असलेल्या या डॉक उांनं मंत्र्याशी बोलण्यास नकार दिला ही वर्तणूक अशोभनीय असल्याचं सांगत या डॉक उला आठ दिवसांसाठी निलंबित करण्यात येत असल्याची नोरींस महाविद्यालयाचे अधिष्ठाता मिलिंद कांबळे यांनी त्या डॉक्टरि ला बजावली आहे मुंबईत नव्या इमारतींचं बांधकाम करताना गृहनिर्माण संस्थांना रेनवॉंक्ते हावेंस्ति करणं बंधनकारक केलं आहे

जलसंचयन योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी मुंबई महापालिकेनं हा निर्णय घेतला आहे औरंगाबाद जिल्ह्यात सिल्लोड तालुक्यात अंधारी गावात झालेल्या जळीतकांड प्रकरणातल्या पीडित महिलेचा काल रात्री मृत्यू झाला गेल्या रविवारी आरोपीनं या महिलेच्या अंगावर पेट्रोल श्कून पेविलं होतं

या उत्सवात कुंभको आणि पडियालजोब परिसरातले हजारो नागरिक सहभागी झाले होते उत्सव काळात आदिवासींच्या दक्तिांची पूजा तसंच पारंपरिक वेशभूषत्या नृत्यांचे कार्यक्रम झाले

या संमेलनात वनहक्क पेसा तसंच जर्द्यप्रिविधता कायद्यासह इतर अनेक कायद्यांविषयीची माहिती दिली गेली तसंच चर्चाही करण्यात आली सार्वजनिक बांधकाम विभागानं आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी गोंदिया शासकीय वद्धकीय महाविद्यालयाच्या बांधकामासाठी सुधारीत निधीची तरतूद करुन आराखडा तयार करावा अशी सूचना विधानसभा अध्यक्ष नाना पर्पिले यांनी केली आहे कोरोना विषाणूंच्या निदान चावण्यांसाठी नागपूर इथं विषाणू संशोधन आणि निदान प्रयोगशाळांची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश प्रि यांनी दिली आहे

परभणी जिल्ह्यात तीन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बीतील पिकांसह फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे

त्याविरोधात स्वाभिमानी संघ जिनं काल जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात निषेध आंदोलन केलं

कृषी शिक्षण संशोधन आणि विस्तार कार्यात अग्रणी असलेल्या डॉ